पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्याशिवाय बाकी सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यासाठी मान्यता दिली आहे

सरकार कोणत्याही प्रशांपासून पळ काढत नसून कामकाज सल्लागार समितीनं निश्वित केलेल्या कोणत्याही प्रशांवर चर्चा करण्यास आणि अतारांकित प्रशांची उत्तरं देण्यास तयार आहे असंही जोशी यांनी स्पष्ट केलं

अमेरिका भारत सप्ताह नव्या आव्हानांच्या दिशेनं नामनिर्देश हे मुख्य सूत्र असलेल्या आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेत अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स आणि भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी सहभागी होऊन संवाद साधला या परिषदेत उभय देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणूक आरोग्यक्षेत्र तंत्रज्ञान आणि ऊर्जाक्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक पुरवठादार साखळीमध्ये भारताचं स्थान आदी मुद्द्यांवर दूरदृश्य प्रणालीद्वारे विचारविनिमय होत आहे काश्मीर जम्मू आणि काश्मीरमध्ये पूँछ जिल्ह्याच्या किरनी आणि कसबा भागात काल संध्याकाळी पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत अंदाधुंद गोळीबार केला नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर दिलं असून अद्याप चकमक स्रु असल्याचं लष्कराच्या सूत्रांनी म्हटलं आहे काल सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा केरी भागातही पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेचं उल्लंघन करीत गोळीबार केला होता यामध्ये पंजाब रेजिमेंटचा एक जवान शहीद झाला होता

मेट्रो सूचना टाळेबंदी उठवण्याच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो सेवा टप्प्याटपप्याने सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग प्री यांनी काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या

मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून प्रवाशांनी मास्क घालण अनिवार्य आहे तसंच स्थानकात येण्याआधी प्रवाशांची तापमान चाचणी करण्यात येणार आहे

या मागर्दर्शक सूचनांनुसार दिल्ली नोइडा चेन्नई जयपूर हैदराबाद कोलकाता गुजरात आणि लखनौ या शहरातील मेट्रो सेवा पूर्ववत होणार आहे

उच्चस्तरीय चाचण्यांचं प्रमाण देशाच्या कानाकोपऱ्यातवाढवत नेल्यामुळे रुग्णांचं लवकर निदान होत असून गृह विलगीकरण तसच रुग्णालयातील उपचार याबाबतचा सल्ला आणि प्ढील उपचारवेळेवर मिळत असल्यानं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असून मृत्यू दर सातत्यानं कमी होत आहे असंही मंत्रालयानं म्हटलं आहे

राज्य विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे

त्याबाबतचा अध्यादेशही जारी करण्यात आला होता

ही औषधे सर्वत्र उपलब्ध असून ती स्वस्तही आहेत

मिशन कर्मयोगी मिशन कर्मयोगी अर्थात् नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या क्षमता उभारणीसाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली या कार्यक्रमात नागरी सेवा कर्मचाऱ्यांसाठी क्षमता उभारणीचा पाया रचला जाईल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांनी काल दिली

आर्थिक वृद्धी दर पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत किंवा जून महिन्याच्या पहिली तिमाहीपर्यंत देशाच्या आर्थिक विकासात सकारात्मक परिवर्तन दिसून येईल असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्ध वेळ सदस्य निलेश शाह यांनी म्हंटल आहे मोठ्या प्रमाणावर येत असलेलं भांडवल तेलाच्या कमी होत असलेल्या किमती तसंच समाधानकारक मान्सून या गोष्टी भविष्य आशावादी असल्याचं दर्शवतात असं शाह म्हणाले

पथक पुरामुळे बिहारमध्ये उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सहा सदस्यांच केंद्रीय पथक काल पाटणा इथं पोहोचलं आज हे पथक पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या दरभंगा गोपालगंज आणि मुझफ्फरपुरला देखील भेट देणार आहे या पथकामध्ये केंद्रीय गृह कृषी आणि आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे पथकातील सदस्य वेगवेगळे गट करून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पूर परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून त्याविषयीच्या उपाययोजनांबाबत बिहार सरकारमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करणार आहेत

श्रेष्ठ भारत अभियान परस्पर राज्यातील कला शिक्षण साहित्य संस्कृती यांची देवाण घेवाण होण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत अभियाना अंतर्गत गुजरात आणि छत्तीसगढ या राज्यांची जोडी जमवण्यात आली आहे दोन्ही राज्यातील नागरीकांनी विविध संस्कृतींची ओळख व्हावी या हेतूने विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात येत आहे दोन्ही राज्यातील नागरिकांनी एकमेकांच्या खाद्य संस्कृतीलाही पसंती दर्शवली आहे